या कायद्यांमध्ये कोणतीही अडचण नाही तरीही हे कायदे दीड वर्ष स्थगित करण्याचा प्रस्ताव आंदोलक शेतकऱ्यांसमोर ठेवला होता मात्र त्यांनी तो नाकारला असं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं

हे कायदे दीड वर्ष स्थगित करण्याचा प्रस्तावावर शेतकरी संघटनांनी आज आपलं म्हणणं मांडावं असं तोमर यांनी सांगितलं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे हा दिवस याप्ढे पराक्रम दिन म्हणून साजरा होणार आहे या निमित्तानं पुढील वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे पंतप्रधान आज कोलकाता दौऱ्यावर जात असून त्यांच्या उपस्थितीत कोलकात्यात विविध कार्यक्रमांचं उद्घटान होणार आहे देशभरात शैक्षणिक संस्थांमध्ये नेताजींशी संबंधित विषयांवर आॅनलाईन व्याख्यानं तसंच वेबिनारचं आयोजन केलं जाणार असून राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळामार्फत लघ्पट स्पर्धाही घेतली जाणार आहे

या निमित्तानं राज्यभर अभिवादन सभांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईत फोर्ट परिसरात उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं लोकार्पणही आज होणार आहे

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी लिहिलेल्या एक हरित चळवळ व्रक्षलागवडीचा महाप्रयोग या प्रस्तकाचं प्रकाशन करताना ते बोलत होते व्रक्षलागवड ही आवड किंवा छंद म्हणून नव्हे तर गरज म्हणून करायला हवी असं म्ख्यमंत्री म्हणाले वाढत्या जागतिक तापमानाला रोखण्यासाठी आणि प्रद्षण कमी करण्यासाठी व्रक्षलागवड हा महत्त्वाचा विषय आहे

या वाटेवरून पुढे जातांना खारगे यांचं हे पुस्तक हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला दरम्यान काल पृण्यात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागलेल्या इमारतीला मुख्यमंत्र्यांनी काल भेट देऊन पाहणी केली

या प्रकरणी एका डॉक्टरसह तीन परिचारिकांना सेवामुक्त केलं असून जिल्हा शल्यचिकित्सकांसह चार जणांना निलंबित करण्यात आलं आहे मात्र ही कारवाई आपल्याला मान्य नसल्याचं मृत बालकांच्या पालकांनी म्हटलं आहे

माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसंच गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते हजारे यांनी आंदोलनाचा निर्णय मागे घ्यावा यासंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचं वृत्त आहे

भजन गायक अशी ओळख असलेले चंचल यांनी बॉबी बेनाम रोटी कपडा और मकान आशा अवतार काला सूरज दोन अनजाने या चित्रपटांतून गायलेली गाणी विशेष लोकप्रिय झाली बॉबी चित्रपटातल्या बेशक मंदीर मस्जिद तोडो या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा फिल्मफेअर प्रस्कार देऊनं गौरवण्यात आलं होतं

कुक्कूट पालक व्यावसायिक आणि ग्राहकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

पश्संवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ

आठवले यांच्या नेतृत्वाखाली पाच पथकांनी ही कारवाई पूर्ण केली या कोंबड्यांना बर्ड फ्ल ची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर एक किलोमीटर परिसरातल्या सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते त्यानंतर काल ही कारवाई करण्यात आली

औरंगाबादचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ मुजीब सय्यद तसंच इतर उच्चपदस्थ डॉक्टरांनी काल कोविड प्रतिबंधक लस घेतली

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्धाटन करण्यात आलं

सोनसळे यांनी केलं आहे ते काल लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथल्या महात्मा गांधी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विशेष व्याख्यान प्रसंगी बोलत होते मराठी भाषेला अडीच हजार वर्षांची सम्रद्ध आणि गौरवशाली परंपरा असल्यामुळे ती नामशेष होणार नाही भाषा परिवारात परस्पर संवाद निर्माण झाला तर मराठीसह सर्वच भारतीय भाषांचा विस्तार आणि विकास होईल असे मत सोनसळे यांनी व्यक्त केलं

तालुका मुख्यालयी ही सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल याबाबत अधिसूचना जारी केली

ही बचत पत्रं बँकेत गहाण ठेऊन कर्ज घेण्याच्या या टोळाचा प्रयत्न होता पनवेल इथं एका बँकेच्या परिसरात सापळा रचून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून टपाल विभागाची सात बनावट बचत पत्रं हस्तगत करण्यात आली

हिंगोली मतदार संघातून त्या काँप्रेस पक्षाच्या पहिल्या महिला आमदार होत

देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोपनीय आणि संवेदनशील माहिती आपल्या वृत्तवाहिनीवरुन प्रसारित केल्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी आमदार धीरज देशमुख यांनी यावेळी केली औरंगाबाद इथंही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं परभणी जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं

नांदेड जिल्ह्याच्या अर्धाप्र तालुक्यात मालेगाव इथले शेतकरी भगवान इंगोले यांच्या सेंद्रिय शेतीला भेट दिल्यानंतर ते काल बोलत होते इंगोले यांनी तयार केलेल्या उत्पादन प्रक्रिया आणि वितरण साखळीचं टेकाळे यांनी कौतुक केलं

पेट्रोलियम कंपनीचे अमेय वरडगावकर तसंच राहल्कुमार यांनी काल परभणी इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

यानिमित्तानं त्यांची काल प्रकट मुलाखतही घेण्यात आली भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह विविध क्षेत्रातल्या प्रतिष्ठित व्यक्ती तसंच संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते

समाजाचं आर्थिक सर्वेक्षण करून स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं यासह अन्य मागण्याचं निवेदन यावेळी प्रशासनाला सादर करण्यात आलं

सहाय्यक आय़क्त संतोष वाघमारे तसंच श्रीकांत कांबळे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली

गंजगोलाई परिसरातून सुरू झालेली ही शोभायात्रा केशवराज मंदिरात विसर्जित झाली